सकाळी आठ वाजता टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात झाली ती संपल्यावर मतदान यंत्रांमधल्या मतांची मोजणी करुन शेवटी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या पाच मतदान केंद्रांमधल्या व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी होणार आहे त्यामुळे निकाल संध्याकाळी उशीरा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जनतेला निकालाची माहिती जलदगतीनं मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी जनतेला निकालाची फेरनिहाय माहिती देणार आहेत निवडणूक आयोगानं नवी दिल्लीतल्या निर्वाचन सदनात चोवीस तास कार्यरत ईव्हीएम नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे क्रैक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित तक्रारींवर हा कक्ष देखरेख ठेवेल

मतमोजणीचं वार्तांकन आणि त्यावर आधारित कार्यक्रमांसाठी आकाशवाणीचा वृत्त सेवाविभाग सज्ज आहे

मुंबई नागपूर पुणे आणि औरंगाबाद प्रादेशिक वृत्तविभाग आकाशवाणीचे प्रतिनिधी आणि वार्ताहर तसंच राजकीय विश्नेषक यात सहभागी होणार आहेत आतापर्यंत हाती आलेले कल याप्रमाणे आहेत

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे अचूक कल आणि निकाल उपलब्ध करुन देण्यासाठी निवडणूक आयोगानं नवीन उपक्रम सुरु केला आहे

सकाळी आठ वाजल्यापासून नागरिकांना हे कल आणि निकाल पाहता येतील डीजीटल डिस्प्ले पॅनल्सच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कल आणि निकाल उपलब्ध करुन देतील मतदानयंत्रातल्या पोचपावत्यांची गणना मतमोजणीच्या नंतर करण्याऐवजी आधी करावी ही विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगांन काल फेटाळली एकंदर पार्श्वभूमी लक्षात घेता विशेषतः सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी मान्य करणं शक्य नाही आणि व्यवहार्यही नाही असं आयोगांन सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या दिशा निर्दंशानुसार मतमोजणी होईल असं आयोगानं सांगितलं सर्व खासगी दूरचित्रवाणीवाहिन्यांनी बातम्या किंवा वृत्तविषयक कार्यक्रम सादर करण्यापूर्वी त्यासंबंधीच्या आपल्या वचनबद्धतेचं पालन करावं अशी सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्रालयानं केली आहे यासंदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत कामा नये असं मंत्रालयानं म्हटलं आहे

लोकसभा निवडणुकीच्या आजच्या मतमोजणीच्या पार्बभूमीवर देशाच्या विविध भागात हिंसाचार उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या सूवना गृह मंत्रालयाने राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत स्ट्रॉग रूम्स आणि मतमोजणी परिसराच्या सुरक्षेसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेशा उपाययोजना करायला सांगण्यात आल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हा कें आहे

अरुणाचल प्रदेशमध्ये तिराप जिल्ह्यात काल एका आमदारासह दहाजणांची हत्या झाल्यानंतर मारेकऱ्यांना शोधण्याकरता सुरक्षा दलांनी तिराप लोंगडिंग आणि चांगलांग बल्या जंगलात मोठया प्रमाणावर शोधमोहीम सुरु केली आहे काही अज्ञात हल्लेखोरांनी खोनसा प्रांतातल्या एका आमदाराची काल गोळ्या घालून हत्या केली होती अरुणाचल प्रदेश मधल्या खराब हवामानाच्या पार्शभूमीवर रात्रीच्या काळातही गस्त घालू शकतील अशी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत

केंन्द्र सरकारने चार न्यायाधीशांचा दर्जा वाढवून त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस मंजूर केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने ही शिफारस केली होती न्यायमूर्ति अनिरूद्ध बोस न्यायमूर्ति ए एस बोपण्णा न्यायमूर्ति बी

गवई और न्यायमूर्ति सूर्यकांत यांचा यात समावेश आहे राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी नियुक्ती पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर कायदे मंत्रालयाने अधिसूचना जारी केली

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डी एन पटेल यांच्या नियुक्तीला केंद्रसरकारनं मान्यता दिली आहे केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं काल यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली

दक्षिण आफ्रिकेच्या खासदारांनी काल सिरिल रामाफोसा यांना अध्यक्षपदी पुन्हा निवडून दिले आहे आफ्रिकी नॅशनल काँग्रिसच्या खासदारांनी निवडणुकीनंतर संसदेच्या पहिल्याच बैठकीत ही निवड केली

मात्र पवन कुमार अंकित खताना आणि हुस्सामुद्दिन यांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं दीपक नीरज स्वामी पी एल प्रसाद गौरव बिधुरी अंकित अंकुश दहिया आशिष आणि मनीष ठाकूर यांनी उपांत्य फेरी गाठली आहे

दरम्यान महिला आणि पुरुष गटाचे उपांत्य फेरीचे सामने आज खेळले जाणार आहेत

तुर्कस्तान अंटाल्या धिं सुरु असलेल्या तिरंदाजी विधचषक स्पर्धेत चार भारतीय तिरंदाजांनी काल तिसऱ्या फेरीत प्रवेश केला

पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत तरुणदीप राय स्लोव्हेनियाच्या गास्पर स्ट्राजहरवर मात करत तिसऱ्या फेरीत दाखल झाला आहे